कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सर्व विमानतळांवर आवश्यक उपाय करण्यात आले आहेत

मुंबईतूनही देशांतर्गत विमानसेवेला कालपासून सुरुवात झाली

विमानतळावर ठिकठिकाणी स्पर्शविरहित सॅनीटायझरची सोय केली असून प्रत्येक प्रवाशाला मास्क दिले जात आहेत

दरम्यान कोरोनाचा संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता हैद्राबाद इथून शिर्डी विमानतळावर अपेक्षित असलेलं विमान काल आयत्या वेळी रद्द करण्यात आलं एअर इंडिया विमान आसनव्यवस्था परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत घेऊन येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानांमध्ये मधल्या आसनांवर प्रवाशांनी बसण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे

मात्र या बरोबरच सरकारनं विमान कंपन्यांच्या आर्थिक लाभापेक्षा प्रवाशांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायला हवं असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे

केंद्रान एका निवेदनाद्वारे हे स्पष्टीकरण दिल आहे मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये चाचणी केल्यावरच ही किट्स खरेदी केली जातात असं या निवेदनात म्हटलं आहे

राज्यातला कोरोना बाधितांच्या संख्येतील वाढीचा दर आता देशाच्या सरासरीपेक्षा किंचित कमी जवळपास साडेचार टक्के तर मृत्यूदर थोडा जास्त जवळपास सव्वातीन टक्के आहे

आता कोरोना संदर्भातल्या राज्यभरातल्या बातम्या थोडक्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर काल त्यांना नांदेडहन मुंबईला हलवण्यात आलं मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे

ब्रहन्मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागानं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष कृती समिती स्थापन केली आहे

अमरावती जिल्ह्यात बाहेरच्या गावातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली असून विषाणू संक्रमण रोखण्यासाठी पुन्हा आरोग्य सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे

परभणीमध्येही बाहेरच्या शहरातून अनेक नागरिक येत असुन तपासणीनंतर त्यातील व्यक्ती कोरोनाबाधित आढळून येत आहेत त्यामुळे जिल्ह्यात आजपासुन येत्या गुरुवार पर्यंत सचारबदी लाग करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मगळीकर यांनी काढले लातूरमध्ये आर्ट ऑफ लिविंग परिवारातर्फे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधांच वाटप करण्यात आलं

पण्याहन आलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाली होती त्याच्या कुटुंबातल्या आणि संपर्कातल्या इतरांचे नमनेही आता पॉझिटिव्ह आले आहेत कोरोनाच्या पार्क्षभूमीवर नाट्यसुष्टी अनिश्वित काळासाठी ठप्प झाली आहे अभिनेते आणि खासदार डॉ अमोल कोल्हे जगदंब निर्मितचे सहनिर्माते विलास सावत आणि डॉ घनशाम यांच्या माध्यमातून या क्षेत्रातील गरजूना मदतीचा हात देण्यात आला मुंबईत दामोदर नाट्यगृहात नाट्यव्यवस्थापक बुकिंग क्लार्क डोअर किपर कलाकार आदींना अन्नधान्यांच वाटप करण्यात आलं आंतरजिल्हा प्रवासासाठी असलेल्या ई पासमध्ये फेरफार करुन तिची मुदत वाढवून प्रवास केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील एका वाहनमालकावर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अमरावतीमध्ये खासगी डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं चित्र आहे उपचार न मिळाल्यामुळे अमरावतीमध्ये काल दोघांचा मृत्य झाला

आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठीकठिकाणच्या वार्ताहरांसह माधवी कुलकर्णी पुणे रमजान् रमजान ईदचा सण काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला

राज्याच्या विविध भागात साजऱ्या झालेल्या ईदच्या सणाबाबत आमच्या वार्ताहरांनी पाठवलेला हा वृत्तांत रमजान ईदचा सण दरवर्षी मुस्लिम धर्मीय मोठ्या उत्साहात साजरा करतात मात्र यंदा या सणावर कोरोनाचं सावट होतं मात्र तरीही अनेक ठिकाणी सामाजिक भान जपत अत्यंत साधेपणाने ईद साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी फोनवरून तसंच सोशल मिडियावरून एकमेकांना शभेच्छा देत ईद साजरी केली

ईदचे औचित्य साधून काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने याच लोकार्पण करण्यात आले

प्ण्यात सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काही सामाजिक संस्थांतर्फे कोरोनोग्रस्त रुग्णांना शिरखुर्माचे वाटप करण्यात आले

कोरोनाचं संकट लवकर दुर होऊन सर्वांना शांती उत्तम आरोग्य मिळावे अशी दुवा यावेळी मागण्यात आली वाशीम जिल्ह्यात इदगाह मैदान रिकामं होतं तर काही मशिदींना कुलूप लावण्यात आलं होतं आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहन सविता म्हसकर

राज्यपाल भेट राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली खासदार प्रफुल पटेल हेही यावेळी उपस्थित होते राज्य विद्यार्थी अंतिम वर्ष परीक्षा सामंत अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्याच्या परीक्षेसंदर्भात शिक्षणाची गृणवत्ता कायम ठेवत विद्यार्थी हिताचाच निर्णय घेतला जाईल असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत सांगितलं सामंत यांनी काल या संदर्भात राज्यमंत्री प्राजक तनपुरे यांच्यासह संबंधित अधिकारी तसंच सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यामातून बैठक घेतली

सुरक्षित अंतराचं पालन करण्याच्या द्रष्टीनं परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पालघर वसई विरार महापालिकेत सफाई कामगारांची आणि त्यांच्या कामाच्या दिवसांची कपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला होता याविरोधात श्रमजीवी कामगार संघटनेनं काम बंद आंदोलन पुकारलं होतं

पालघर पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यामधल्या केगवा इथं काल शेती शाळांचं आयोजन करण्यात आलं होत या कार्यक्रमात शेतकऱ्यांना भात बीज प्रकिया प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं शेतीशाळेदरम्यान सुरक्षित अंतराच्या नियामांचं तंतोतंत पालन करण्यात आलं अमरावती निरामय आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग आणि खेळ अत्यंत आवश्यक असल्यामुळे महिलांनी दैनंदिन जीवनात योग आणि खेळाचा अवलंब केला पाहिजे असं प्रतिपादन महिला आणि बालविकास मंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी काल अमरावती इथ केलं श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे आयोजित ऑनलाईन चर्चासत्रामध्ये त्या बोलत होत्या निधन परभणी परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह ठाकूर यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले निधन जळगाव जळगावच्या प्रसिद्ध मुळजी जेठा महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक पू

अभ्यंकर यांचं काल निधन झालं

विविध क्रीडा प्रकारात रुची असलेले अभ्यंकर सर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले क्रिडा संचालक होते अनेक क्रीडा संघटना उभारणीसाठी त्यांनी मार्गदर्शन केलं बलबीर सिंग निघन सुप्रसिद्ध हॉकीपटू बलबीर सिंग सिनियर यांचं काल पंजाबमध्ये मोहाली इथल्या रुग्णालयात निधन झालं

परुष ऑलिम्पिक हॉकी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात एकट्याने सर्वाधिक गोल करण्याचा त्यांचा विधविक्रम अद्यापही कोणाला मोडता आलेला नाही

राज्याच्या इतर भागातही तापमान सरासरी पेक्षा जास्तच आहे उष्णतेची ही लाट आज आणि उद्याही कायम राहील

आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार